असम आणि बिहारमधली पूरस्थिती गंभीर जपान खुल्या बॅंडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू आणि बी साई प्रणीत यांचे उपांत्यफेरीतले सामने आज होणार देशाचं बदललेलं राजकीय धोरण तसंच भारतीय सैन्याचं उद्दिष्ट आणि पद्धती यातलं परिवर्तन यामुळे पाकिस्तानला कठोर संदेश मिळाला आहे असं लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले यांचा उल्लेख करत सेनाप्रमुखांनी इशारा दिला की पाकिस्ताननं भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचं समर्थन चालूच ठेवलं तर अशा प्रकारची कारवाई पुन्हा केली जाईल द्रास इथे आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना जनरल रावत यांनी देशांतर्गत तसंच बाह्य सुरक्षेशी निगडित अनेक मुद्यांचा उहापोह केला एकीकृत युद्ध समूह योजनेचा प्रस्ताव सरकारकडे देण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे असंही रावत यांनी स्पष्ट केलं शांतता काळात तिन्ही दलांचं एकत्रीकरण केल्यास चांगला समन्वय साधला जाऊन चांगला परिणाम दिसू शकेल असं रावत म्हणाले तिन्ही सैन्यदलांसोबतच अंतराळ विभाग सायबर एजन्सी विशेष कृती विभाग यासारख्या विभागांची गरज भविष्यकाळातली आव्हानं पेलायला भासणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या वुहान इथे झालेल्या बैठकीनंतर चिनी सैन्यालाही सुस्पष्ट संदेश मिळाला आहे त्यामुळे नियंत्रण रेषेवरची परिस्थिती चिघळणार नाही याकडे लक्ष दिलं जात आहे सैनिकांची सुरक्षा आणि छुप्या युद्धाची सज्जता यासाठी आधुनिकीकरण योजनेला प्राधान्य दिल्याचंही त्यांनी सांगितलं विसावा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे

ऑपरेशन विजय या यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो

पुनस्मरण प्रसन्नता आणि पुर्नस्थापना ही यंदाच्या कारगिल युद्धाची संकल्पना आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज जम्मू कश्मीरच्या द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मृति स्थळी जाऊन शहीदांना श्रद्धांजली वाहतील या प्रसंगी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत एअर मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ आणि अँडमिरल करमबीर सिंह हे उपस्थित असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत शहीदांच्या स्मृतींना वंदन करुन श्रद्धांजली वाहतील

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल बिपिन राव यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर विजय ज्योत प्रज्वलित करुन शहीदांना श्रद्धांजली वाहिली

विजय दिवसाचा मुख्य कार्यक्रम कालपासून सुरु झाला असून तो उद्यापर्यंत चालेल नवी दिल्लीत माणेकशॉ केंद्रात यानिमित्तानं होणा या चर्चासत्रात आजी माजी सैनिक सहभागी होणार आहेत

हे विधेयक कोणत्याही जातीच्या किवा धर्माच्या विरोधात नाही त्याकडे राजकीय चष्म्यातून बघू नये असं ते म्हणाले या विधेयकाला विरोध करताना काँग्रेस नेते आधिररंजन चौधरी यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं त्रिवार तलाकसाठी शिक्षेची तरतूद करायला सरकारला सांगितलं नव्हतं

बिजूजनता दलानं या विधेयकाला पाठिंबा दिला मात्र सत्ताधारी आघाडीचा घटक असलेल्या संयुक जनता दलानं विधेयकाला विरोध केला काँग्रेस तृणमूल काँग्रेस द्रमुक बसपा आणि संयुक जनता दलाच्या सदस्यांनी या विधेयकाच्या निषेधार्थ सभात्याग केला

लोकसभेनं या विधेयकाला आधीच मंजुरी दिली आहे केंद्र आणि राज्यमाहिती आयोगांच्या माहिती आयुकांचा कार्यकाळ वेतन भत्ते तसंच सेवाशर्ती ठरवण्याचा अधिकार या विधेयकानं केंद्रसरकारला दिला आहे माहिती आयोगाची स्वायत्तता कमी करणं हा या विधेयकाचा उद्देश नाही असं आस्थापना तक्रारनिवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं

मात्र भाजपाला समर्थन असल्याचं पत्र दिलं यामुळे त्यांना अपात्र ठरवल्याचं रमेश कुमार यांनी बेंगळुरात बातमीदारांना सांगितलं पक्षविरोधी कारवायांसाठी आमदार रमेश जरीखोली आणि महेश कुमटाहाळूळी यांनाही बडतर्फ करण्यात आलं आहे

केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला

पाकिस्तानी कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भारतातर्फे संपूर्ण कायदेशीर मदत देण्याकरिता पाकिस्तान तयारी दशंवेल अशी अपेक्षा भारतानं व्यक्त केली आहे या संदर्भात पाकिस्तानी अधिका यांशी सतत बोलणी सुरु आहे अशी माहिती परराष्ट्र सचिव रवीश कुमार यांनी दिली जाधव यांना पाकिस्तानी लष्कराच्या न्यायालयानं दिलेली फाशीची शिक्षा आंतरराष्ट्रीय न्यायालयानं नुकतीच रद्द करत त्यांना कायदेशीर मदत देण्याचा निर्णय दिला होता

असं ट्वीट परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी केलं आहे

बिहारमधल्या दरभंगा आणि सीतामढी जिल्ह्यांमधली पूरस्थिती अधिक बिकट झाली आहे बागमती आणि अधवारा समुहातल्या नद्यांच पाणी शहरी भागात घुसलं आहे कोसी आणि महानंदा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दलांनी बचतकार्य हाती घेतलं असून पूर्यस्तांना जीवनावश्यक सामग्री पुरवण्यासाठी दोन हेलिकॉप्टर्स देखील तैनात करण्यात आली आहेत

आसाममधल्या काही ठिकाणची पूरस्थितीही अद्याप चिंताजनक आहे भूतानमधल्या कुरिशू धरणातलं अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे बारपेटा बक्सा इथल्या परिस्थितीवर प्रशासनानं बारीक लक्षं ठेवलं आहे असं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा राजोरिया यांनी सांगितलं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं

बिहारमधल्या औरंगाबाद जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षादलाच्या जवानांनी काल तीन नक्षलवाद्यीनां कंठस्नान घातलं सतनादीया जंगलामधे शोधमोहिमे दरम्यान ही चकमक झाली

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू आणि बी साई प्रणीत यांचे उपांत्यफेरीतले सामने आज होणार आहेत महिला एकेरीत सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुचीशी होईल गेल्या आठवडयात इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधुला यामागुचीपुढं हार पत्करावी लागली होती काल दुस या फेरीतल्या सामन्यात सिंधूनं जपानच्य आया ओहोरीवर मात करत उपात्यफेरी गाठली आहे पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात साई प्रणीतषी लढत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियातोशी होणार आहे प्रणीतनं काल जपानच्या कांटा त्सुफनेयामाला पराभूत करत उपांत्यफेरी गाठली पुरुष दुहेरीत सात्विक साइराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोड़ी आज उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या ताकेशी कामुरा आणि कीइगो सोनोदा या जोडीशी भिडेल एच एस प्रणोयचं आव्हान मात्र काल उपउपांत्यपूर्व फेरीतच आटोपलं